लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातल्या प्रचारानं चांगलाच वेग घेतला आहे विविध राजकीय पक्षांचे स्टार प्रचारक विविध ठिकाणी आपापल्या उमदेवारांसाठी प्रचारसभा घेत आहेत भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल झारखंड आणि पक्षिम बंगालमधे प्रचारसभा घेतल्या आज ते बिहारमधल्या दरभंगा आणि उत्तर प्रदेशात बांदा िं जाहीर सभा घेणार आहेत तसंच दुपारी वाराणसी िं रोड शो देखील करणार आहेत भाजपा अध्यक्ष अमित शाह देखील आज उत्तर प्रदेशात गाझीपूर आणि उन्नाव क्वे प्रचारसभा घेणार आहेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज राजस्थानमधे जलोर अजमेर आणि कोटा क्रिं सभा घेणार आहेत काल त्यांनी उत्तरप्रदेशात लखीमपुर खेरी कानपुर आणि उन्नाव क्रिं प्रचारसभा घेतल्या काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वड्रा आज उत्तरप्रदेशात जलौन क्रिं प्रचारसभा घेणार आहेत बसपा प्रमुख मायावती आज उत्तरप्रदेशातल्या शाहजानपूर आणि कनौज क्वें जाहीर सभा घेणार आहेत

नागालैंडमधल्या त्युई विधानसभा मतदारसंघातल्या एका मतदान केंद्रावरही आज फेरमतदान होत आहे उत्तरप्रदेशात आग्रा लोकसभा मतदारसंघातल्याही एका मतदान केंद्रावर आज फेरमतदान होत आहे दरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पुन्हा वाराणसी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असून उद्या ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत

सर्वोच्च न्यायालयाने या महिन्याच्या सुरुवातीला यासंदर्भातली याचिका फेटाळली होती

मात्र आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांनी काल पाच मतदान केंद्रांची संख्या पुरेशी नसल्याचं सांगत या आदेशाचा फेरआढावा घेण्याची मागणी केली आहे जम्मू कश्मीरमधल्या अनंतनाग जिल्ह्यात बीजबेहरा क्रि आज सकाळी सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले या परिसरात दहशतवादी लपून बसले आहेत अशी माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती त्याआधारे काल काल रात्री शोधमोहीम सुरु करण्यात आली या मोहीमेदरम्यानच दहशतवाद्यांसोबत चकमक सुरु झाली अशी माहिती सुरक्षा दलाच्या सुत्रांनी दिली जवानांनी ठार केलेल्या दहशतवाद्यांकडची शस्त्रं आणि दारुगोळा जप्त केला आहे अशी माहितीही सुत्रांनी दिली आहे

लेफ्टनंट जनरल के

एस

जैश ए मोहम्मद जे अनेक दहशतवादी मारले गेल्यामुळे आता काश्मीर खोऱ्यात जैशकडे कोणतंही नेतृत्व उरलेलं नाही असं ढिल्लन यांनी सांगितलं शेती ही लाभदायी करिअर संधी होण्याची गरज उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केली आहे ते काल तिरुपती विं व्यंकटेश्वर पशूचैद्यकीय विद्यापिठाच्या आठव्या दीक्षांत समारंभात बोलत होते विशेषतः युवकांना शेतीकडे आकर्षित करण्यासाठी या केंद्रात आर्थिक स्थैर्य आणि वाव निर्माण करणं आवश्यक आहे असं ते म्हणाले

मे देयक तयार करण्यासाठी पिनकोडच्या आधारे आपोआप अंतर मोजलं जाणं तसंच वस्तू आणि सेवाकर बूडवण्याला आळा घालण्यासाठी एकाच पावतीवर एकापेक्षा जास्त देयकांची निर्मिती रोखणं यांचा या बदलांमधे समावेश आहे उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यात आज व्लादिवोस्तोक क्वे शिखर परिषद स्तरावरची पहिली चर्चा होणार आहे उभय नेते कोरियाच्या अणू समस्येबाबत चर्चा करतील असं क्रेमलिन यांनी म्हटलं आहे किम यांचं काल त्यांच्या खासगी रेल्वेगाडीने व्लादिवोस्तोक ध्वें आगमन झालं कतारची राजधानी दोहा ब्रें आयोजित आशियाई ऍथलेटीक स्पर्धेत भारतानं काल शेवटच्या दिवशी एका सुवर्णपदकासह चार पदकं पटकावली महिलांच्या दीड किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेत पी यू चित्रानं सुवर्णपदक मिळवलं पुरुषांच्या दीड किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेत अजयकुमार सरोजनं तर महिलांच्या चार गुणीले चारशे मीटर रिले स्पर्धेत भारतीय महिला संघानं रौप्य पदक पटकावलं महिलांच्या दोनशे मीटर धावण्याच्या स्पर्धेत दुती चंदला कांस्यपदक मिळालं पुरुषांच्या चार गुणीले चारशे मीटर स्पर्धेत भारताला रौप्यपदक जाहीर झालं होतं मात्र नंतर चीनच्या एका खेळाडुला अडथळा आणल्याच्या तक्रारीवर एका पंचानं भारताला अपात्र ठरवलं या निर्णयावर भारतानं केलेला अपिल फेटाळला गेला तीन सुवर्ण सात रौप्य आणि सात कांस्य पदकासह भारत पदक तालिकेत चौथ्या स्थानावर आहे

चीनमधे वुहान क्रि सुरु असलेल्या आशियाई बँडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधू आणि सायना नेहवालसह सात खेळाडू आज उप उपांत्यसामन्यात खेळणार आहेत महिला एकेरीत सिंधूचा सामना डीनेशियाच्या चाईरुन्निसाशी होणार आहे तर सायनाची लढत दक्षिण कोरियाच्या किम गा युनशी होईल पुरुष एकेरीत समीर वर्मांची गाठ हाँगकाँगच्या आँगस का लाँगशी पडेल मिश्र दुहेरीत व्यंकटप्रसाद आणि जुही देवांगण तसंच करिश्मा वाडकर आणि उत्कर्ष अरोरा या जोड्यांचे सामनेही आज होणार आहेत

यात सात पुरुष आणि सहा महिला स्पर्धकांचा समावेश असून या सगळ्यांनी कांस्य पदक निश्वित केलं आहे

या कामगिरीनं भारताला चीन आणि कजागिस्तानपेक्षा वरचं स्थान मिळवून दिलं आहे

अन्न मंत्रालयाच्या अधिका यानं काल नवी दिल्ली धिं ही माहिती दिली

सीरियातल्या मानवाधिकार निरिक्षण संस्थेनं ही माहिती दिली